फणी हे चक्रीवादळ निर्माण होण्याचा हवामान विभागाचा इशारा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपेल

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशात कनौज हरदोई आणि सीतापुरमधे प्रचार सभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या सभा आज झारखंडमधे पलामू धिं तसंच ओदिशात मयूरभंज आणि जाजपुर ॐ होणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अमेठी आणि रायबरेलीमधे सभा घेणार असून काँप्रेस महासचिव प्रियंका गांधीही उत्तरप्रदेशात उन्नाव आणि बाराबंकीमधे प्रचार करणार आहेत बसपा अध्यक्ष मायावती यांची सभा मध्यप्रदेशात रेवा धिं होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला ते वाराणसीतून द्स यांदा निवडणूक लढवत आहेत त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेशात प्रचारसभा घेतल्या

अमित शहा यांची काल जोधपुर आणि जालोर इथं सभा झाली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधे राजद नेते तेजस्वी यादव यांच्या समवेत समस्तीपूर इथं सभा घेतली मतदारांनी सजगपणे मतदान करावं असं आवाहन गांधी यांनी केलं त्यांनी ओदिशात बालासोर इथंही सभा घेतली सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्ष मायावती यांनी काल उत्तर प्रदेशात जलौन इथं सभा घेतली नाशिक लोकसभा मतदारसंघातले भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची आज नाशिक इथं सभा झाली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी राफेल विमान प्रकरण तसंच उद्योजक घराण्यांना दिलेल्या कर्ज माफीबाबत केलेली चुकीची टीका आता हवेत विरली असून राहल गांधी आता निराश झाले आहेत असं मत केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक संदेशात व्यक्त केलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी सहभागी करुन घेतलं आहे परंतू असे प्रयत्न उत्तर प्रदेश बिहार तसंच अन्य उत्तरेकडील राज्यात असफल झाले आहेत याचा त्यांनी विचारही केला नाही असं जेटली म्हणाले

असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

मुंबईत येत्या सोमवारी होणा या मतदानाच्यावेळी जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी निःशुल्क वाहतूक व्यवस्थेसाठी नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

जम्मू आणि कश्मिरमधे विधानसभा निवडणूका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या मंगळवारी बैठक घेणार आहेत गेल्या वर्षी राज्यात पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारचं समर्थन भाजपानं काढून घेतलं होतं त्यानंतर जम्मू कश्मिरमधे राष्ट्रपती राजवट लागू आहे एअर इंडियाची हवाई सेवा आज संध्याकाळपर्यंत पूर्वपदावर येईल असं एअर डियाचे अध्यक्ष अधीनी लोहानी यांनी आज सकाळी नवी दिल्लीत वार्ताहाराना सांगितलं सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे पहाटे साडे तीन वाजल्यापासून सेवा ठप्प झाली होती आणि सकाळी पाऊणे नऊ वाजल्यापासून सुरू झाल्याचं लोहानी यांनी सांगितलं

गुप्तचर यंत्रणाकडून मिळालेल्या माहितीवरुन दहशतवादी लपलेल्या एका घरामधे सुरक्षा दलानं छापा टाकल्यानंतर झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी मारले गेले तर अन्य चार दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यात दगावले या स्फोटात तीन महिला आणि सहा लहान मुलं मारली गेली आहेत असं सरंक्षण विभागाचे प्रवक्ते ब्रिगेडीयर सुमिथ अटापड्टू यांनी सांगितलं

उत्तर प्रदेश सरकारनं गेल्या वर्षी याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची सूचना केली होती श्रीलंकेत गेल्या रविवारी झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना श्रीलंकेत पर्यटनाला जाण्याबाबत पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे श्रीलंकेमधल्या शाळेत ज्यांची मुलं शिकत आहेत अशा अमेरिकन कर्मचा यांनी आपआपल्या कुटुंबासह परत येण्याचे आदेश अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागानं दिले आहेत

कॅनडामध्ये एका तरण तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय अभियंत्याचं आणि त्याच्या मुलाचं पार्थिव तातडीनं भारतात पाठवण्याची व्यवस्था करावी अशा सूचना परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी कॅनडामधले भारताचे उच्चायुक्त विकास स्वरुप यांना दिल्या आहेत पैशांसाठी हे काम अडू नये असंही स्वराज यांनी म्हटलं आहे

काल नीरव मोदी वेस्ट मिनस्टर दंडाधिकारी न्यायालयात व्हिडीओ लिंकद्वारे हजर झाला

त्यानंतर नीरव मोदीला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहवं लागणार आहे पश्चिम बंगालमधे विविध ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात राष्ट्रीय मानवांधिकार आयोगानं पोलीस महासंचालकांवर नोटीस बजावली आहे राज्यात विविध ठिकाणी झालेल्या घटनांमधे वकील तसंच सरकारी कर्मचारी जखमी झाले होते प्रसार माध्यमांमधे दाखवलेल्या वृत्तावरुन आयोगानं ही नोटीस बजावली असून येत्या चार आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत फणी हे चक्रीवादळ निर्माण होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

हे वादळ मंगळवारी चेन्नईच्या उत्तर किनारपट्टीला धडक देईल असा अंदाज आहे संभाव्य वादळाच्या पार्बभूमीवर तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसंच जे याआधी गेले आहेत त्यांनी किनाऱ्यावर परतावं असं आवाहन करण्यात आलं आहे